आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासीयांशी संवाद साधत होते

पराक्रम पर्व सारखा दिवस युवकांना आपल्या सशस्त्र दलाच्या गौरवपूर्ण वारशाचं स्मरण करून देतो देशाची एकता आणि अखंडत्व राखण्यासाठी आपल्याला प्रेरितही करतो असं ते म्हणाले देशातली शांतता आणि प्रगतीचं वातावरण नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आपले सैनिक चोख प्रत्युत्तर देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला येत्या दोन ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती पूढचे दोन वर्ष आपण गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त जगभरात अनेक कार्यक्रम करणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं सध्या देशभरात सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानात सहभागी होणाऱ्या नागरिकांचे त्यांनी आभार मानले गांधीजींसोबत लाल बहाद्र शास्त्री यांचीही जयंती साजरी केली जाणार असल्याचं सांगून पंतप्रधानांनी शास्त्रीजींचं सौम्य व्यक्तिमत्व प्रत्येक देशवासीयाला सदैव अभिमानास्पद असल्याचं म्हटलं

देशासाठी सेवा करणाऱ्या सर्व हवाई सैनिकांचं आणि त्यांच्या कुटंबीयांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आहे मदत आणि बचाव कार्य असो किंवा आपत्ती व्यवस्थापन हवाई दलाच्या प्रशंसनीय कामगिरीप्रती देश कृतज्ञ असल्याचं ते म्हणाले

पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या नवरात्री द्र्गा पूजा विजयादशमी या सणांच्या पंतप्रधानांनी देशवासियांना श्रभेच्छा दिल्या आहेत

पंतप्रधानांनी यावेळी अमूल चॉकलेट संयंत्राची पाहणी केली आणंद इथं आध्निक अन्नप्रक्रिया सुविधांचं उद्घाटन तसंच आणंद कृषी विद्यापिठाच्या अन्नप्रक्रिया करणाऱ्या नवीन उद्योगांना आसरा देणाऱ्या केंद्राचं आणि मुझ्कुवा गावात सौर सहकारी संस्थेचंही उद्घाटन पंतप्रधानांनी यावेळी केलं

इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशननं सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे

यामध्ये एका पती पत्नीचाही समावेश आहे या नक्षलवाद्यांपैकी चार जणांना पकडून देण्यासाठी बक्षीस जाहीर केलं होतं आपण हिंसा आणि नक्षलवादी चळवळीतल्या वरिष्ठ नेत्यांकडून होणाऱ्या शोषणाला कंटाळून शरणागती पत्करत आहोत असं या नक्षलवाद्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे

त्या काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होत्या राफेल प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधीच प्रधानमंत्र्यांची पाठराखण केली नाही परंतु त्यांच्या वक्तव्याचा भाजपानं विपऱ्यास केला असंही त्या म्हणाल्या राफेल घोटाळ्याची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली देशात न्यायव्यवस्था निवडणूक आयोग रिझर्व्ह बँक आणि माध्यमांची स्वायत्तता धोक्यात आल्याचं त्या म्हणाल्या

ऋषिकेश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे काल परभणी इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत एकमतानं त्यांची निवड करण्यात आली वार्षिक सरासरीपेक्षा यंदा कमी पाऊस झाल्यानं लातूर शहराच्या पाणीप्रवठ्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या मांजरा धरणाची पातळी मृत साठ्यापर्यंत खाली गेली आहे शहराचे पूरक स्त्रोत असलेले नागझरी आणि साईबंधारेही कोरडे पडले आहेत त्यामुळे जनतेनं पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन लातूर महानगरपालिकेनं केलं आहे

या स्पर्धेत भारताला एक सुवर्ण एक रौप्य आणि चार कांस्य पदकं मिळाली